विशेष मिशन इंद्रधन्ष्य लसीकरण मोहिमेत राज्यात नाशिक जिल्हा अव्वल

राज्याचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीतील मंत्र्यांचं खातेवाटप आज जाहीर करण्यात आलं शिवसेनेच्या वाट्याला गुह आणि नगरविकास खातं देण्यात आलं आहे तसंच स्भाष देसाई यांच्याकडे उद्योग उच्च तंत्रषिक्षण या खात्याची जबाबदारी देण्यात आली तर राष्ट्रवादी कांग्रेसचे छगन भ्जबळ यांना ग्रामविकास जलसंपदा सामाजिक न्याय या खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली राज्याचे अर्थमंत्री म्हणून जयंत पाटील काम पाहतील कांग्रेस पक्षाचे डॉ नितीन राऊत यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम तर बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल आणि उर्जा खातं सोपविण्यात आलं आहे म्ख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्याकडे उर्वरित सर्व खात्यांची जबाबदारी राहणार आहे

त्यांच्यासोबत शिवसेनेचे दोन राष्ट्रवादी कांग्रसे पक्ष आणि कांग्रेस पक्षाचे प्रत्येकी दोन मंत्र्यांनी शपथ घेतली होती

लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी ही माहिती दिली दिवंगत गोपीनाथ मूंडे यांनी भारतीय जनता पार्टीला बहजनांच पक्ष बनविण्याच काम केलं तसंच अनेक कार्यकर्ते घडविले असल्याच प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे नेते एकनाथ खडसे यांनी आज परळी इथं दिवंगत गोपीनाथ मुंडे याच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात केलं

यावेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की आपल्याला पक्ष प्रिय आहे नेते प्रिय आहेत पण पक्षाचं आजचं चित्र जनतेला आवडत नाही अशी टिकाही खडसे यांनी केली गोपीनाथ मुंडे यांनी ज्याप्रकारे पक्ष वाढवला त्याची जाणीव ज्याठिकाणी भाजपाची ताकद कमी होती अशा पश्चिम महाराष्ट्रात पक्ष कसा वाढवायचा हे आपण मुंडेकडून शिकलो असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले तक्रारी आणि वेदनांची दखल घेतली जाईल त्यासाठी पक्षावर राग धरू नका पक्षात राहन संघर्ष करा असं त्यांनी सांगितलं गोपीनाथ म्ंडे वंचितांसाठी लढणारे होते असं सांगून पंकजा म्ंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला विधानसभेच्या निवडणूक निकालामुळे आपण खचून गेलेलो नाही असंही त्यांनी सांगिलं

या विधेयकात विरोधकांनी सुचवलेल्या सुधारणाही सभागृहानं फेटाळून लावल्या

त्यान्सार पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांग्लादेश या तीन देशांमधले हिंदू शिख बौद्ध जैन पारसी आणि ख्रिश्चन सम्दायांचे भारतात राहत असलेले अनधिकृत निर्वासित आता भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी पात्र ठरणार आहेत नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे हा भारतासाठी ऐतिहासिक दिवस आहे तसंच करुणा आणि बंध्त्व या देशानं जपलेल्या मूल्यांचं प्रतिक आहे असं मोदी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे नव्या कायदयामुळे भारताच्या शेजारच्या देशांमधल्या धार्मिक छळाला बळी पडलेल्या अल्पसंख्यांकांना आता सन्मानानं जगण्याची संधी मिळेल असं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवर म्हटलं आहे

नागरिकत्व स्धारणा विधेयकाच्या विरोधात लोकांना चिथावणी देण्याचं काम काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष करत आहेत असा आरोप संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केला आहे

दिव्यांग व्यक्तिंना सार्वजनिक इमारतींमध्ये सलभपणं प्रवेश करण्यायोग्य बांधकाम पाच वर्षाच्या कालावधीत करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे याकरिता दिव्यांग सक्षमीकरण विभागातर्फे स्गम्य भारत प्रकल्प राबविण्यात येत आहे यादवारे बसस्थानक विमानतळ आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी दिव्यांग प्रक बांधकाम करायचे आहे

त्यामुळे जिल्ह्याचा राज्यात अव्वल क्रमांक आला आहे

यात बाहेरगावाहन आलेल्या बालकांचाही समावेश आहे

वीट भट्टी ऊसतोड आणि बांधकाम मज्रांच्या वस्त्यांमध्ये देखील मोहीम राबविण्यात आल्याने मोहीम यशस्वी झाली जिल्हा परिषदेच्या म्ख्य कार्यकारी अधिकारी एस भूवनेश्वरी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विजय डेकाटे आणि जिल्हा माता बाल संगोपन आधिकारी डॉ रविंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली

वाशिम जिल्हा कारागृहामधील बंदीजनांकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत न्कतेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत असलेल्या रोगांची तपासणी करण्यात आली तसेच बंदीजनांवर औषधोपचार करण्यात आले

झा यांनी दिली मालेगाव महापालिकेत कांग्रेस आणि शिवसेनेनं आपली सत्ता कायम राखली आहे महापौर पदी कांग्रेसच्या ताहेरा शेख तर उपमहापौर पदी शिवसेनेचे निलेश आहेर यांची निवड झाली

म्लांच्या मनावर गोंदलेले चित्र ही अप्रतिम साहित्यकृतीच असते म्लांच्या कल्पनेतील विमानाचा वेग हा कागदात न मावणारा असल्यानेच लहान म्ले अत्यंत निर्मितीक्षम असतात त्यांना स्वतंत्रपणे विचार करण्याची संधी दयावी

लहान मुलांचे बोलणे ही एक स्वतंत्र बोली असते आणि त्याचे आकलन साहित्याला नाही त्यांच्या कल्पनांचे एक स्वतंत्र साम्राज्य असते बालकांच्या कल्पनाशक्तीची अन्भूती मोठ्यांना येईल तो दिवस निश्चितच महत्त्वाचा आहे त्यासाठी म्लांना वाचण्याची क्षमता आपल्यात विकसित करावी लागेल असेही चंद्रकांत चन्ने यांनी सांगितले उद्घाटन समारोहात बालकांसाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या डॉ स्नीता कावळे हरीश इथापे सचिन सावरकर मोहित सहारे यांचा अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला ध्ळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अनिल गोटे यांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह मुंबई इथं राष्ट्रवादीत प्रवेश केला